बाबासाहेब आंबेडकर यांना चौसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिवादन केलं आहे बाबासाहेबांनी घटनेद्वारे दाखवलेल्या मार्गावर चालत आर्थिक आणि सामाजिक न्याय संधी आणि समता बंधुतेच्या आदर्शाला साकारण्याचा प्रयत्न प्रत्येकानं केला पाहिजे असं राष्ट्रपती कोविंद यांनी त्यांच्या स्मूतींना अभिवादन करताना म्हटलं आहे बाबासाहेबांचे विचार आजही कोट्यवधी जनतेला प्रेरणादायी असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे परभणी शहरातल्या जिल्हाधिकारी कार्यालया समोरील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्तळ्या समोर भन्ते कश्यप थेरो भन्ते मुदितानंद थेरो यांच्या मुख्य उपस्थितीत मोजक्याच अन्यायांनी पंचशील ध्वजारोहण करुन मानवंदना दिली

प्रतिष्ठानतर्फे नवव्या वर्षी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बाबासाहेबांना पत्र लिहून अभिवादन केलं आहे चैत्यभूमी आपल्या सर्वाँचाच उर्जास्त्रोत असून इथली माती आपल्याला नेहमीच उर्जा देत राहील असं त्यांनी यात नमुद केलं आहे

याशिवाय संजीवन समाधी सोहोळ्याला वारकऱ्यांनी गर्दी करु नये म्हणूनही काही ठराविक मान्यवरांना परवाने देण्यात येत आहेत

ज्या विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार प्रवेश निश्चित झाला आहे

त्यानुसार विद्यार्थ्यानी आॅनलाईन पद्धतीनं प्रवेश घेण्यास सुरुवात केली काल जाहीर झालेल्या गुणवत्ता यादीतल्या विद्यार्थ्यांना नऊ डिसेंबरपर्यंत प्रवेश निश्चित करता येणार आहे

अनेक आरोग्य विमा धारकांनी या संदर्भात तक्रारी केल्या होत्या

ही गाडी नांदेड रेल्वे स्थानकातून सकाळी सहा वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता बंगळुरूला पोहोचेल तर तिथून रात्री दहा वाजता निघून दुसऱ्या दिवशी रात्री साडे दहा वाजता नांदेडला पोहोचेल

मालिकेतला अखेरचा सामना परवा आठ डिसेंबरला होणार असून त्यानंतर दोन्ही संघांदरम्यान चार कसोटी सामन्यांची मालिकाही होणार आहे